सर्व शॉर्ट सर्विस कमिशनद्वारे कार्यरत महिलांना स्थायी कमिशनद्वारे कार्यरत असल्याचं ग्राह्य धरण्यात यावं तीन महिन्यात ही कार्यवाही करण्याची सूचना केंद्र सरकारला करण्यात आली होती कोविड प्रादुर्भावामुळे ही मुदत सहा महिने वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारनं एका याचिकेद्वारे केली होती त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं आहे

शहरातल्या इतवारा भातातल्या चौक बाजार इथला तो रहिवासी होता

त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे

या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याची सूचना देण्यात आली आहे त्याचप्रमाणे यापूर्वी काही विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही याचवेळी परीक्षा द्यावी लागणार आहे